बेंगळ्रु इथं आयपीएल क्रिकेट सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स दरम्यान सुरु लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं आज अधिसूचना जारी केली

पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडण्कीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस होता

उत्तराखंड राज्यात केंद्र आणि राज्यातलं भाजपा सरकार देशाच्या अन्य भागांना जोडण्याला अधिक प्राधान्य देत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज रुद्रपूर इथं एका निवडणूक सभैला संबोधित करत होते ऋषिकेश आणि कर्णप्रयाग दरम्यान बारमाही रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करण्याचं काम य्द्धपातळीवर स्रु असल्याचं मोदी यावेळी म्हणाले काँग्रेस सरकारनं उत्तराखंड राज्याला इतर राज्यांशी जोडण्यासाठी फारसं लक्ष न दिल्यानं राज्यातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलं असं त्यांनी यावेळी सांगितलं मोदी सरकार हे केवळ घोषणाबाजी करत नसून निर्णय घेऊन कार्य करत आहे असं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज दुपारी मेरठ इथं झालेल्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते त्यांच्या सरकारनं सबका साथ सबका विकास हे ध्येय डोळ्यांप्ढे ठेवलं असून देशाचा कोणताही घटक विकासापासून वंचित ठेवलेला नाही विरोधी पक्षांकडे कोणतही धोरण नाही उत्तरप्रदेशातल्या सपा आणि बसपा युतिबद्दल प्रधानमंत्री म्हणाले की युतीला मत दिलं तर गुन्हेगारीत वाढ होईल आणि विकास थांबेल उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीनं आणखी पाच मतदारसंघांतल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत मुरादाबाद बरेली उन्नाव झांसी आणि क्शीनगर इथले उमेदवार आज पक्षानं जाहीर केले काँग्रेस सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रम्ख प्रियंका गांधी वड्ञा या तीन दिवसांच्या निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशात आहेत रायबरेली इथं आज त्यांची कार्यकर्ता बैठक झाली त्या प्रचारानिमित्तानं फैजाबाद इथं उद्या जाणार आहेत आम आदमी पक्षाचे विद्यमान खासदार हरिंदर सिंग खालसा यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत खालसा यांनी भाजपात प्रवेश केला आम आमी पार्टीच्या तिकीटावर फतेहगड मतदार संघातून खालसा निवडून गेले होते झारखंड मधले राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार गिरीनाथ सिंह आज भारतीय जनता पक्षात सामील झाले नवी दिल्लीतल्या पक्षाच्या म्ख्यालयात भाजपाचे वरीष्ठ नेता आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसामला घ्सखोरीपासून म्क्त करतील असं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आश्वासन दिलं आहे

कश्मीर खो यात कायदा आणि सुव्यवस्था रुळावर आणून जनतेला शांततापूर्ण आणि सु्रक्षित जीवनाची हमी मिळावी यासाठी काम सु्रु आहे असं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज त्यांच्या फेसब्क पोस्टमधे लिहिलं आहे दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखण्यात आला असून गेल्या काही महिन्यांपासून अनेक अतिरेक्यांनी शस्त्रत्याग केला आहे

भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आज आपला लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला शेतक यांना उत्पादन शुल्काच्या दुप्पट किमतीनं आपली पीके किमान आधारभूत किमतीने विकता येतील महिलांसाठी विधीमंडळ आणि संसदेत एक तृतीयांश जागा आरक्षित असतील तसंच खाजगी नोक यांमधे एससी

उमेदवारांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिलं जाईल अशा तरतूदी भाकपच्या जाहीरनाम्यात केल्या आहेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पक्षाचे सचिव सीताराम येच्री यांनी सांगितलं की जीडीपीच्या पाच टक्के एवढा निधी सार्वजनिक आरोग्यावर खर्च केला जाईल

न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती एस

कर्नाटकात विविध कंत्राटदार आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांवर टाकलेले छापे विश्वसनीय खबरींवर आधारित होते असं प्राप्तीकर खात्यानं स्पष्ट केलं आहे

विजय सरदेसाई यांच्या व्यतिरिक्त आजगावकर गोव्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आजगावकर आणि दीपक पावसकर यांनी विधीमंडळातला दोन तृतीयांश भाग भारतीय जनता पक्षात सामील केला आहे

परराष्ट्रसचिव विजय गोखले नेपाळच्या दोन दिवसाच्या दौ यावर असून आज सकाळी ते काठमांडूला पोहोचले

रॉबर्ट वड्रा यांच्या लंडनमधल्या मालमत्ता खरेदी प्रकरणाच्या चौकशीची मागणीही सक्त वसूली संचालनालयानं केली होती

बंगळ्रु इथं आज सायंकाळी आठ वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज आयपीएल क्रिकेट सामना सुरु झाला आहे रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकली असून क्षेत्ररक्षण स्वीकरलं आहे